प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना सत्तेतून खाली खेचल्याशिवाय राहणार नाही असं वंचित बहुजन आघाडीचे नेते आणि लोकसभा निवडणुकीतले उमेदवार प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे ते काल अकोल्यात जठारपेठ इथं आयोजित सभेत बोलत होते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अकोला जिल्हा परिषदेला निधी दिला नाही त्यामुळे ग्रामीण जनता विकासापासून वंचित राहिली असा आरोप त्यांनी केला